हे अधिवेशन अधिक फलदायी आणि कामकाजाच्या दृष्टीने समाधान कारक झाल्याबद्दल लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी समाधान व्यक्त केलं

हा अविश्वास ठराव सरकारने जिंकला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या कालच्या बंद दरम्यान औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या तोडफोडीत मराठा आंदोलक नव्हते असा दावा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केला आहे ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते या तोडफोडीचा निषेध करत सीसीटीव्ही तपासणी आणि या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणीही त्यांनी केली दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात वेगानं हालचाली सुरू असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलाप्रातल्या वार्ताहर परिषदेत दिली दरम्यान मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप खासदार प्रफूल्ल पटेल यांनी भंडारा इथं बातमीदारांशी बोलताना केला आरक्षण शिक्षण आणि संरक्षण या मागण्या करत सकल मुस्लिम समाजाने आज लातुरमधल्या गांधी चौकात निदर्शनं केली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी या महिन्याअखेरपर्यंत अहवाल मागितला असून त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या मागासवर्गीय महिला उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अपात्र ठरवण्यासंदर्भात घेतलेले निर्णय रद्द करावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यासंदर्भात उच्च न्यायालयानं काही उमेदवारांच्या बाजूनं दिलेले निर्णय शासनानं सर्वांसाठी लागू करावे अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात केली आहे परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी सुनील देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे स्थायी समिती सभापती आणि आरोग्य समितीच्या सभापतींची निवडणूक आज सकाळी झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे सय्यद इम्रान हुसैनी यांनी अर्ज मागे घेतल्यानं काँप्रेसचे सुनील देशमुख यांची निवड बिनविरोध झाली आरोग्य सभापतीपदी काँप्रेसच्या सचिन देशमुख यांची निवड झाली आहे ही घोषणा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी केली

या चाचणी स्पर्धेत उत्तीर्ण उमेदवारांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे

तबला चाचणी स्पर्धेत तनय रेगे आणि किरण पाटील तर पखवाज स्पर्धेत रूतुराज भोसले उत्तीर्ण झालेत सरोद चाचणी स्पर्धेत रुपक नायगावकर तर बासरी वादनात प्रणव राजवाडे आणि आकाश एस

हार्मोनियम स्पर्धेत निनाद राऊत आणि निनाद जोशी तर सुगम संगीत अभंग गायनात दुहिता कुनवलेकर उत्तीर्ण झाले सुगम संगीत नाट्य संगीतात स्वामिनी मुणगेकर आणि आदित्य आपटे उत्तीर्ण झाले कर्नाटक संगीत स्पर्धेत मृदंगम चाचणीत भालचंद्रन अय्यर आणि नकूल श्रीधर तर शास्त्रीय गायनात मिनाक्षी कन्नन उत्तीर्ण झाले आहेत

पुढील गळीत हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याने सर्व साखरकारखान्यांनी शेतक यांची देणी त्वरीत न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला सोलापूर इथं ते वृत्त प्रतिनिधींशी बोलत होते देशभरात विविध समूहांकडून होत असलेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक खासगी मालमत्तांच्या नुकसानीच्या घटना चिंताजनक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालच्या न्यायमूर्ती

खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं म्हटलं आहे की ते याबाबत निर्देश देतील त्यासाठी कायदा सुधारण्याची वाट पाहिली जाणार नाही असंही पीठानं सांगितलं आंदोलन हिंसाचार होत असलेल्या विभागाच्या पोलीस निरिक्षकांची याबाबत जबाबदारी निश्वित करावी असं अर्टर्ञी जनरल के

वेणूगोपाल यांनी पीठाला सांगितलं

गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी विक्री केल्यानं ही घसरण झाल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

यापैकी एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असून इतरांवर राजावाडी आणि शताब्दी इस्पितळात उपचार सुरु आहेत

त्यांना नजिकच्या इस्पितळात नेण्यात आले राज्याच्या लसीकरण कार्यक्रमानुसार काल या मुलांना लोह आणि फॉलीक एसिडच्या गोळया देण्यात आल्या होत्या राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या गोळयांचे नमुने ताब्यात घेतले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं हिंदू गोवंश रक्षा समितीचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे

तसंच त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या दुकानात बॉम्ब बनवण्याची सामूग्री मोठ्या प्रमाणात सापडली ती जप्त केली असुन त्यात गन पावडर आणि डिटोनेटरचा समावेश आहे त्यांच्यापासून दोन डझनहन अधिक बॉम्ब तयार करता येऊ शकतात त्यानं ही स्फोटकं का आणि कशी जमा केली तो कुठे घातपात करण्याच्या तयारीत होता का याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही पण दहशतवाद विरोधी पथक गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर सतत पाळत ठेऊन होते शेवटी काल रात्री त्याच्या घरी छापा मारुन त्याला ताब्यात घेतलं

जिल्हापरिषद निवडणूकीतल्या नामनिर्देशनावरुन सुरु झालेल्या वादातून दोन गटात निर्माण झालेल्या वैराचा परिणाम होऊन शूल्लक कारणावरुन ही हत्या झाली होती साता यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखोर पोलीस अधिकार यावर कारवाई होताना विभागाचे दोन कर्मचारी जखमी झाले दाखल झालेल्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी लाच घेत असताना लाचलूचपत विभागाच्या कर्मचा यांनी या आधिका याला पकडले

त्याच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न करणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दोन कर्मचारी यावेळी गाडीची ठोकर लागून जखमी झाले अमरावती जिल्ह्यात सोमवारपासून वातावरण ढगाळलेलं होतं मात्र पाऊस झाला नाही फूलोरावर आलेल्या सोयाबीन कपाशी मूग उडीद या पिकांवरच्या आळयांना पळवून लावण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा आहे

येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे